नवी दिल्ली इथं काल सर्वोच्च न्यायालयाद्वारे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय न्यायिक संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते कायदा हा सर्वोच्च असून देशातल्या नागरिकांचा न्याय व्यवस्थेवर अतूट विश्वास असल्याचं ते यावेळी म्हणाले अयोध्येतल्या रामजन्मभूमी संदर्भात निर्णय येण्यापूर्वी अनेक चर्चा झाल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय जनतेनं स्वीकारला असं पंतप्रधानांनी नमूद केलं लोकशाहीत विरोध आणि लोकप्रियता दोन्हींचा स्वीकार केला गेला पाहिजे असं कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी म्हणाले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

राज्य सरकार खेळांना प्रोत्साहन देत असून युवकांनी परिश्रम करुन अधिकाधिक प्रस्कार मिळवावेत असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे मुंबईत काल शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा आणि खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेतल्या विजेत्यांच्या सत्कार संमारंभात मुख्यमंत्री बोलत होते सध्या युवा पिढी समाज माध्यमात ग्रफटत चालली आहे यासाठी मैदानी खेळांना प्राधान्य देवून राज्यातल्या युवकांना शारिरीक आणि मानसिकदृष्टया मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

गो गर्ल गो या अभिनव योजनेचा श्भारंभही मुख्यमत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला मुलींना शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी तसंच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेण्यासाठी एक कोटी चार लाख मुलींना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे

ग्रामविकास मंत्री हसन मृश्रीफ यांनी काल ही माहिती दिली राज्य मंत्रिमंडळानं यासंदर्भात एक अध्यादेश मंजूर करून तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवला होता राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करायला नकार देत उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्याची सूचना केली होती या पूर्वीच्या भाजपप्रणीत सरकारनं सरपंचांची थेट निवड करण्याला मान्यता दिली होती दरम्यान उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकड्रन आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

काल मुंबईत पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले लॉटरीच्या महसुलात होणारी वाढ पोलिस दलाच्या गृहनिर्माणासाठी वापरण्यात येईल असंही अजित पवार यांनी सांगितलं

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे श्रीरामाचं दर्शन घेतील त्यानंतर ते संध्याकाळी शरयू आरतीला उर्पास्थित राहणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं

भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद कार्यकारणीमधल्या काही पदाधिकाऱ्यांना पक्ष विरोधी वर्तनामुळे पक्षातून निष्कासित करण्यात आलं आहे भाजप शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी काल ही माहिती दिली शहर जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष उत्तम अंभोरे शहर चिटणीस रंगनाथ राठोड आणि संतोष सुरे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचं केणेकर यांनी सांगितलं मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भागवत कराड यांच्या गाडीची तोडफोड करण्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याच पक्षातून सांगण्यात आलं दरम्यान पक्षाचे आमदार अतूल सावे यांची औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याच भाजपतर्फे कळवण्यात आल आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही आणि यात हस्तक्षेपाच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याचं हसैन म्हणाले महाविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली या निवडणुकीसाठी काँग्रेसचा वचननामा तयार केला जात असून त्यामध्ये ई कचरा कर संकलन पाणीप्रवठा आणि रस्त्यांची पायाभूत सुविधा या मुद्दांचा समावेश केला जाईल असं ते म्हणाले

काल हिंदी विषयाची परीक्षा सुरू होताच एका शिक्षकानं मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून परीक्षा केंद्राबाहेर येऊन उत्तरे लिहिली या उत्तरांच्या छायाप्रती काढून विद्यार्थ्यांना प्रवल्या हा प्रकार लक्षात आल्यावरर पोलीस पथकानं छापा टाकून संशयितांची धरपकड सुरू केली या प्रकरणात शिक्षक दिनेश तेलगडसह एक पर्यवेक्षक आणि अन्य सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

यासंदर्भात पालकमंत्री अमित देशमुख यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून दोन्ही कर माफीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली नागरिकांनी उद्यापासूनच कराच्या सवलतीचा फायदा घेऊन कर भरण्यास सुरुवात करण्याचं आवाहन महापौर विक्रांत गोजमग्रंडे यांनी केलं आहे

जालना जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वत्र हे आंदोलन होणार असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचं कृष्णा खोऱ्याचं पाणी आणण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी वॉटर ग्रीड योजनेला मंजूरी देऊन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी यासाठीची कामं तत्काळ सुरू करण्याच्या मागण्याही यावेळी केल्या जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर ज्या रेल्वे स्थानकावर उतरुन तडवळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत आले होते तिथपर्यंत यात्रा काढून या संमेलनाला सुरुवात झाली आज या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद कथाकथन आदी कार्यक्रमांसह समारोप सत्र होणार आहे

पाणी प्रवठा केंद्रांचं वीजदेयकाची साडे बारा कोटी रुपये थकबाकी असल्यानं या केंद्रांचा वीजप्रवठा खंडित करण्यात आला आहे ही थकबाकी त्वरित भरणा करून लातूर शहराचा पाणी प्रवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान पालिकेच्या निष्क्रीयेतेमुळेच पाणी पुरवठा बंद झाला असून तो तातडीने सुरु केला नाही तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा लातूरचे भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक गुरुनाथ मगे यांनी दिला आहे

अठरा वर्षावरील महिला तसंच प्रुषांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवणं हा उद्देश असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशक्मार यांनी सांगितलं

इशांत शर्मानं पाच रविचंद्रन अश्विननं तीन तर जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला